राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली म्ख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे सुभाष देसाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील छगन भ्जबळ काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या या समारंभाला शिवसेना काँग्रेस आणि राष्टवादी काँग्रेस पक्षांचे देशभरातले अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे ठाकरे महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी पूर्ण मेहनत करतील असा विश्वास पंतप्रधानांनी ड्विटर संदेशाद्धारे व्यक्त केला

बीड शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी झाली तसंच लाडू आणि पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला औरंगाबाद शहरातही ठिकठिकाणी शिवसैनिकांनी फटाके फोडून दुचाकी फेरी काढून आणि मिठाई वाटप करुन आनंद साजरा केला लातूर शहरात शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं गंजगोलाई इथं आई जगदंबेची महाआरती करण्यात आली त्यानंतर विवेकानंद चौकात स्वामी विवेकानंदाच्या प्रतळ्यास प्रष्पहार अर्पण करुन फटाके फोडून जल्लोष करण्यात आला

राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं आतापर्यंत जाहीर झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचं वास्तववादी चित्रण मंत्रिमंडळासमोर दोन दिवसात सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले या सादरीकरणानंतर शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री म्हणाले

शिवसेनेचे एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि नवाब मलिक यांनी काल मुंबईत आघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर केला शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव बेरोजगार भत्ता आर्थिक दूर्बल घटकातल्या मुलींसाठी मोफत शिक्षण तालुकास्तरावर एक रुपयात आरोग्य तपासणी पीक विमा योजनेची प्नर्रचना तसंच दहा रुपयात जेवण मुद्यांचाही या किमान समान कार्यक्रमात समावेश आहे टेण्याच्या सरकारी नोकऱ्यांपैकी रिक्त पदांवर तत्काळ भरती प्रक्रिया राबवणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं शेतकरी कर्जमाफी तसंच अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकच्या मदतीबाबतही विधानसभेत बहुमत चाचणीनंतर सरकार स्थापन झाल्यावर निर्णय घेतला जाईल असं यावेळी सांगण्यात आलं

त्या काल दिल्लीत काँप्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलत होत्या या संदर्भात राज्यपालांची भूमिकाही निषेधार्ह असल्याची टीका गांधी त्यांनी केल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे

ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीवरून हटवण्यात आलं असून संसदेच्या या सत्रात त्यांना संसदीय पक्षाच्या बैठकीत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे ठाकूर यांचं वक्तव्य तसंच विचारधारेचं भाजप कधीही समर्थन करत नसल्याचं भाजप कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितलं ते काल दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते

ते काल लोकसभेत शून्यकाळात बोलत होते जिल्ह्यात राष्ट्रीयक्रत बँकांच्या प्रेशा शाखा नाहीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्याही अनेक शाखा बंद आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना विमा रक्कम भरण्यासह इतर बँक व्यवहार करण्यात अडचणी येतात याकडे चिखलीकर यांनी लक्ष वेधलं

यावेळी दक्षिण भारतातील प्रख्यात संगीतकार इलायाराजा यांच्यासह प्रेम चोप्रा मंज् गोरा रुपा गांग्ली रमेश सिप्पी आदी मान्यवर उपस्थित होते फ्रान्सच्या ब्लेस हॅरिसन यांच्या पार्टीकल या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयुर प्राप्त झाला मारिघेला या चित्रपटासाठी स्यू जॉर्ज यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा जल्लीकट्ट या सिनेमासाठी लिजो पेलिसार्री यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा तर ज्युरींचा विशेष पुरस्कार बलून या सिनेमासाठी दिला गेला अभिषेक शाह यांच्या राष्ट्रीय प्रस्कार प्राप्त हेलारू या सिनेमालाही विशेष प्रस्कारानं गौरवण्यात आलं उत्क्रष्ट अभिनेत्रीचा प्रस्कार माई घाट या चित्रपटासाठी उषा जाधव या मराठी अभिनेत्रीला देण्यात आला

आज औरंगाबाद इथं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते हा प्रस्कार प्रदान करण्यात येणार आहे दरम्यान या सहाव्या कृषी प्रदर्शनाला आजपासून औरंगाबाद इथं प्रारंभ होत आहे पैठण रस्त्यावर कृषी विज्ञान केंद्र मैदानावर आयोजित या चार दिवसीय प्रदर्शनात पीक प्रात्यक्षिकांसह विविध विषयावर चर्चासत्र तसंच आध्रनिक शेती औजारं पहायला मिळणार आहेत

औरंगाबाद इथं विविध संघटनांच्या वतीनं महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली जालना नगरपालिकेत नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती प्तळ्यास प्रष्पहार अर्पण करून अभिवादन केलं नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून फुले यांना अभिवादन केलं

बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आदिलाबाद ते मुंबई ही विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे ही गाडी पाच डिसेंबरला आदिलाबाद इथून सकाळी सात वाजता सुटेल आणि नांदेड परभणी जालना औरंगाबाद मार्गे दादर इथं सहा डिसेंबरला पहाटे तीन वाजता पोहोचेल परतीच्या प्रवासात ही गाडी सहा डिसेंबरला मध्यरात्री साडे बारा वाजेनंतर दादर इथून निघेल आणि मनमाड औरंगाबाद परभणी नांदेड मार्गे आदिलाबादला परतणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे

आयुक्तांनी काल लातूर इथं या परिषदेमागची भूमिका विषद केली दरम्यानलातूर महानगरपालिकेनं शहरातल्या सर्व नळांना मीटर्स बसवण्यासंदर्भात ठराव पारित केला आहे नागरिकांना जलमापकांची विविध प्रकारांची तंत्रांची माहिती व्हावी त्याचे फायदे लक्षात यावेत यासाठी जलपरिषदेबरोबरच जलमापकांचं प्रदर्शनही भरण्यात येणार आहे

केवळ शेतमाल पिकवणं महत्वाचं नसून तो विकता आला पाहिजे तरच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल असं त्या म्हणाल्या शेतीतल्या निविष्ठांची खरेदी पिकांची लागवड शेतमालाची प्रतवारी आणि शेतमालाची विक्री आदी सर्व कामं एकटा शेतकरी करू शकत नाही यासाठी शेतकरी गट स्थापन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली